भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ऐतिहासिक दांडी यात्रेच्या वर्धापनदिनी सुरू होत आहे हे अतिशय भाग्यशाली असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाचं गुजरातमध्ये उद्घाऊ करताना ते बोलत होते साबरमती आश्रम ते दांडी अशा पदयात्रेला झेंडा दाखवून त्यांनी मार्गस्थ केलं महात्मा गांधींनी देशाची वेदना ओळखली होती स्वातंत्र्य चळवळ प्रत्येक भारतीयाची चळवळ होण्याचं श्रेय महात्मा गांधींनाच जातं असं ते म्हणाले महाराष्ट्रातल्या मुंबई पूणे आणि वर्धा या तीन ठिकाणी हा कार्यक्रम झाला आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ऑगस क्रांती मैदानात क्रांती स्तंभाला अभिवादन केलं स्वातंत्र्य प्राणपणानं जपणं आणि त्याचे सुराज्यात रुपांतर करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे नागरिकांनी वागण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं आहे ऑगस्क्रांती मैदान हे एक रणमैदान होतं स्वातंत्र्य चळवळीची आठवण देणाऱ्या या मैदानाचं केवळ नुतनीकरण न करता या मैदानात स्वातंत्र्यलढा जिवंत करणारं स्मारक करावं असं सांगत इतिहास जिवंत ठेवणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत पोचवणं हे आपले कर्तव्य आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक सत्यबोध नारायण सिंग दिवंगत पायला संचिन राणे यांच्या पत्नी माधवी राणे हवालदार मधुसुदन सुर्वे गिर्यारोहक तरूणी भाव्या कार्तिकेय यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला गेला वध्यात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सूतमाळ अर्पण केल्यानंतर जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी सायकल यात्रेला हिरवा झेंडा दाखवला यात्रेचा समारोप आश्रमात बापू कुर्चीत झाला

याबाबत मुख्यमंत्र्यांनी अधिक माहिती दिली

परदेशातल्या नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्ती योजनेच्या नियमात अंशतः बदल करण्यात आला असून लाभार्थी म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी काही कारणास्तव लाभ नाकारल्यास निवड सुचीतल्या प्रतीक्षा यादीतल्या पुढील उमेदवारांचा विचार केला जाईल असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत मातोश्री या निवासस्थानी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आणला महाराष्ट्र हिरक महोत्सव साजरा करत असताना सर्वांगसूंदर बलशाली आणि यशवंतराव यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारीही आपल्याकडे आली आहे हे स्वप्न साकारण्यासाठी आपण एकजू नि प्रयत्नशील राहूया असं मुख्यमंत्र्यानी आपल्या अभिवादन संदेशात म्ह कें आहे पुण्यातल्या विधान भवनातील सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्व आणि कर्तृत्वानं महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासाचा पाया रचला त्यांच्या स्वप्नातला संपन्न सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी दृढ संकल्प करूया असं अजित पवार यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हात्रिं आहे

महास्वयंम वेबपोर्डि ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या कॉर्पोरि संस्था यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो

मिठी नदी स्वच्छता उपक्रमासह मिठी नदीचं सौंदर्य वाढवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण ििया िया ियानं प्रकल्प विकसित करणार आहे आज एमएमआरडीए आयुक्त आर

राजीव आणि इतर अधिकारी यांनी या प्रकल्पाचं प्राथमिक सर्वेक्षण केलं यामध्ये पाण्याची गृणवत्ता सुधारणं आणि तरंगत्या कचऱ्याला नदीत जाण्यापासुन रोखणं हे प्राथमिक लक्ष्य असेल तसंच किनारी भागाच्या सुशोभीकरणाच्या दिशेनंही कार्य करण्यात येत आहे

नाशिक शहरात कोरोना बधितांची संख्या वाढत असून त्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका उपाय योजनांसाठी सज्ज झाली आहे

दिल्लीत येत्या रविवारी होणाऱ्या विजय हजारे करंडक क्रिके स्पर्धेतला अंतिम सामना मुंबई आणि उत्तर प्रदेशमध्ये होणार आहे